झारखंडमध्ये ते उत्तर कोएल मंडल धरण योजनेचा पुनरूज्जीवन प्रकल्प आणि कान्हार स्टोन पा पिलाईन सिंचन प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण करतील

एका सार्वजनिक सभेलाही ते संबोधित करतील त्यानंतर ते ओदिशाकडे रवाना होतील बारीपाडा क्रिं ते हियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एलपीजी वायूवाहिनीच्या बालासोर हल्दिया दुर्गापूर सेक्शनचं आणि बालासोर खेल्या मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कचं राष्ट्रार्पण करतील हरीपूरगड या ऐतिहासिक किल्ल्यात रसिका रे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या पट्टीकेचं अनावरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

याबाबतची अधिसूचना रेल्वे भरती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे

रेल्वेचे विविध भाग आणि राज्यांमध्ये ही पदं भरली जाणार असून त्यासाठी देशभरातल्या उमेदवारांना अर्ज करता येतील असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे सरकार सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधल्या नेहमीच्या डब्यांच्या जागी आधुनिक एलएचबी अर्थात लिंक हॉफमन बुश रचनेचे डबे बसवणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं राबवली जात आहे असं त्यांनी सांगितलं एलएचबी डब्यांमध्ये जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून त्यांचा वेगही जास्त आहे आणि ते जास्त टिकावू आहेत असं गोयल म्हणाले

मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने या आदेशाला उत्तरच दिले नाही त्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली शिक्षणामध्ये नावीन्यपूर्ण कल्पना अतिशय महत्त्वाच्या असून केवळ शिक्षकांमध्येच देशातल्या शिक्षणाचं परिदृश्य बदलण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली क्विं शैक्षणिक प्रशासनामधल्या नवनिर्मितीबद्दल दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते भारतात वापरल्या जाणाऱ्या क्रिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध बदल करणं शक्य नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे ते काल जयपूर डिं एका कार्यक्रमात बोलत होते या यंत्रात कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची मूळ रचना पुनर्स्थापित होईल असं रावत यांनी स्पष्ट केलं राज्यात कोळशाचं अवैध खाणकाम रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल मेघालय सरकारला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे दंडाची रक्कम दोन महिन्यांच्या अवधीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायची आहे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष एके गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे एका उच्चस्तरीय समितीने सोपवलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली मेघालय राज्यामध्ये कोणत्याही परवान्याशिवाय अवैधरित्या बहुतेक ठिकाणी खाणकाम सुरू असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

चित्रपटांना भाषेचा अडसर असत नाही असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी या महोत्सवाच्या उद्वाटन प्रसंगी केलं सत्ताविसावा जागतिक पुस्तक मेळा आजपासून नवी दिल्ली शिल्या प्रगती मैदानावर सुरु होत आहे नऊ दिवस चालणा या या मेळ्याचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे विशेष गरजा असलेले वाचक ही यावर्षीच्या मेळ्याची संकल्पना असून आकाशवाणी या मेळ्याची रेडिओ भागीदार आहे महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर यंदा या ठिकाणी गांधी यांची तसंच त्यांच्या विषयीच्या पुस्तकांचा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे

खाजगी माहिती ऑनलाईन लीक होणाच्या घटनेत जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासह अनेक राजकीय नेते लक्ष्य ठरले आहेत जर्मनीतल्या अनेक राजकीय नेत्यांची तसंच प्रसिध्द व्यक्तींची खाजगी माहिती तसंच अनेक दस्तावेज विरनेटवर प्रकाशित झाल्याचं शासकीय प्रवक्त्यानं म्हटलं आहे दरम्यान मर्केल यांच्या उघड झालेल्या माहितीमध्ये कुठली संवेदनशील माहिती नसल्याचं उघड झालं आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्विटर संदेशाच्या माध्यमातून वैयक्तिक पत्ते मोबाईल क्रमांक पत्रं ओळखपत्राशी संबंधित दस्तावेज प्रसिध्द झाले होते मात्र त्याविषयीची माहिती या आठवडयात उघड झाली आहे उत्तम प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी सरकार अतिशय कमी वयातल्या क्रीडा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहे असं केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी म्हटलं आहे

आठ ते बारा वयोगटातल्या दोन कोटी खेळाडूंची क्रीडा मंत्रालयाकडून लवकरच शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली यामधून अतिशय गुणवान असलेल्या एक हजार खेळाडूंची पुढच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं ऑस्ट्रेलियात सिडनी क्रें सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडून चिवट प्रतिकार सुरू आहे

जम्मू काश्मिरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री गोळीबार तसंच उखळी तोफाचा जोरदार मारा केला काही भारतीय चौक्यांना तसंच नागरी भागाला पाकिस्तानी लष्करानं अचानक लक्ष्य केलं असं संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसुफ यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला या प्रकरणी सत्र न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असल्यामुळे आरोपीला जामिन मिळू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

थायलंडचं आखात आणि थायलंडच्या लगतच्या भागाच्या वर असलेलं पाबुक हे चक्रीवादळ गेल्या सहा तासात ताशी सोळा किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकलं आहे

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मेक्सिकोच्या सीमेवर मिंत बांधण्यासाठी निधी मंजूर केला नाही तर सरकारी टाळबंदी अनेक वर्षासाठी लागू राहिलं आणि तर त्यासाठी आपली तयारी आहे असं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे